अत्यावश्यक सेवासाठी मुंबईत उपनगरीय रेल्वे सुरू होण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्याचं प्रतिपादन त्याचवेळी गर्दी कमी झाली नाही तर

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ

या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी निश्वित केला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते आज पावसाळी अधिवेशनाबाबत विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलत होते

मात्र कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नसेल तर केवळ एक दिवसाचं अधिवेशन बोलावलं जाईल यात फक्त पुरवणी मागण्या मंजुर करून धेण्याचं कामकाज होईल

शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसायं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल तर त्यालाही पाठिंबा असल्याचं फडनवीस यांनी स्पष्ट केलं कोकणातल्या निसर्ग चक्रिवादळबाधित व्यर्तींना घरटी दीड लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे कपडे आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पाच हजार रूपयांची मदत करणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं मुंबईमधे अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरु होणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे

आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे

या रूणांना पुढचे चौदा दिवस त्यांच्या घरीच क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत

आतापर्यंत दोनशे पाच जण कोरोनामुक होऊन घरी गेले आहे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात सोनकपिंपळगाव इथल्या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे सांगली जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रुण आढळले

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त रकदान शिबिरं आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख कोविड विरोधी लढाईत अग्रभागी आहेत तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत अशी प्रशंसा त्यांनी केली

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच मुंबई शहर अध्यक्ष नवाब मलिक यांनी आपापल्या मुख्यालयात स्थापना दिनानमित्त ध्वज फडकावला

ते खोटं असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे

राज्यात कोणत्याही परिस्थितीत दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत अशा प्रकारच्या गुन्ह्यातल्या दोषींविरुद्ध तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात येईल तसे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचं गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे पिपरी चिंचवड मधे सांगवी इथं एका दलित मुलाचा मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी पकडलं असून पुढील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली नरखेड तालुक्यात पिंपळधरा इथल्या तरूणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे करण्यात येईल या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे दिला असल्याचही त्यांनी सांगितलं भारत आणि चीन यांच्यात लष्करी अधिकारी पातळीवर झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार दोन्ही देशांनी सीमेलगतच्या सैनिकी तुकड्या मागं घ्यायला सुरवात केली आहे असं आज चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हूआ चूनयिंग यांनी सांगितलं यासंदर्भात भारतानं काल दिलेल्या माहितीच्या पार्कभूमीवर त्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवर परिणामकारक संवाद झाला असून सकारात्मक सहमती झाल्यावंही त्यांनी सांगितलं महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणा या कामामध्ये राज्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून अमरावती जिल्हा द्वितीय क्रमाकांवर आहे

जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुगू हेंदामा गावात आज पहाटे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चक्मकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत

वाशिम जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे रोहिणी नक्षत्रातल्या पावसामुळे या पिकाला आधार झाला असून अंकुर उगवले आहेत शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी या पिकात डवरणीचे फेर सुरु केले असून त्यांना आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे राज्य शासनाच्या उन्नत शेती समुद्ध शेतकरी अभियानातून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोंड इथल्या सोमेश्वर शेटे या शेतकऱ्यानं डाळींची निर्मिती करण्याचा उद्योग सुरू केला आहे

परिसरात तयार झालेल्या हरभरा तूर मूग उडीद या पिकांपासून वर्षातले सहा महिने डाळी तयार करण्याच्या या व्यवसायात सहा जणांना रोजगार मिळाला आहे लॉकडाऊन नंतरच्या काळात मोठे उद्योगधंदे बंद पडत असताना ग्रामीण भागातला हा शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत आहे जळगाव जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृतदेह बाथरुममधे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे ही महिला भुसावळ इथून उपचारांसाठी जिल्हा कोविड रुणालयात दाखल झाली होती तिच्या चाचणीचा अहवाल पॉझीटिव्ह आला मात्र नंतर ती बेपत्ता झाली होती अखेर तिचा मृतदेह आज बंद बाथरुममधे आढळून आला लातूर शहर महापालिका क्षेत्रातली शहर बस वाहतूक सुरू करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अभित देशमुख यांनी लातूरचे महापोर महापालिका आयुक्त तसंच परिवहन समितीला दिले आहेत अनलॉक एकच्या पार्बभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून या बसेस सूरु करायाच्या आहेत

प्रवाशांनी मास्कवा वापर करणं हात सॅनिटाईझ करणं तसंच सामाजिक अंतर पाळणं हे सक्तीचं आहे